राम जन्मभूमी आणि बाबरी मशीद वादाची सुनावणीची तारीख जानेवारीत निश्चित करण्यात येईल असं न्यायालयानं म्हटलं आहे राम जन्मभूमी आणि बाबरी मशिद वादाच्या प्रकरणाची सुनावणी लवकरात लवकर व्हावी अशी मागणी करणारी याचिका अखिल भारत हिंदू महासभेनं दाखल केली होती या प्रकरणाची सुनावणी तातडीनं होणं गरजेचं असल्याचं महासभेच्या वकिलांनी न्यायालयाला सांगितलं मात्र त्यांची मागणी न्यायालयानं अमान्य केली

सीबीआयचे संचालक आलोक वर्मा यांनी भ्रष्टाचार केल्याचा आरोप विशेष संचालक राकेश अस्थाना यांनी केला आहे त्या विरोधात वर्मा यांनी न्यायालयात याचिका दाखल केली आहे वर्मा यांच्यावर अस्थाना यांनी केलेल्या आरोपांची दोन आठवड्यात चौकशी पूर्ण करण्याचे आदेश सर्वोच्च न्यायालयानं मुख्य दक्षता आयुक्तांना दिले होते

दरम्यान राजस्थान आणि तेलंगणा विधानसभा निवडणूकांची अधिसूचना आज लागू झाली

त्यानिमित्त आज नवी दिल्ली इथं आकाशवाणीच्या इमारतीत विशेष कार्यक्रम आयोजित केला आहे आकाशवाणी हैदराबादच्या वतीनं प्रसारण दिनानिमित्त आज वॉकेथॉनचं आयोजन करण्यात आलं होतं यावेळी नागरिक मोठ्या संख्येनं उपस्थित होते

त्यांच्या अकाली निधनामुळं धक्का बसल्याचं मुख्यमंत्र्यांनी आपल्या ड्वीट संदेशात म्हटलं आहे तर अनंत क्मार यांच्या निधनानं तीव्र दःख झाल्याचं चव्हाण यांनी म्हटलं आहे अनंत कुमार यांचं आज पहाटे बंगळुरू इथं प्रदीर्घ आजारानं निधन झालं ते एकोणसाठ वर्षांचे होते त्यांच्या पार्थिव देहावर बंगरुळू इथं अंत्यसंस्कार होणार आहेत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आज बीड जिल्हा दौऱ्यावर असून जिल्हाधिकारी कार्यालतात दुष्काळी परिस्थितीबाबत मुख्यमंत्र्यांची आढावा बैठक सुरु आहे बैठकीपूर्वी विरोधी पक्षनेते धनंजय मुंडे यांनी मुख्यमंत्र्यांची भेट घेऊन विविध मागण्यांचं निवेदन दिलं यावर सकारात्मक निर्णय घेऊ अस आश्वासन मुख्यमंत्र्यांनी दिल्याचं आमच्या वार्ताहरानं कळवलं आहे

आज दुपारी नाशिकच्या ओझर विमानतळावर त्यांचा पार्थिव देह आणण्यात येणार असून तीन वाजेपर्यंत शिंदेवाडी इथं अंत्यसंस्कारासाठी नेला जाईल

ऐतिहासिक खंडकरी शेतकरी आंदोलनाचे ते प्रणेते होते नांदगाव मनमाड विधानसभा मतदार संघाचे आमदार म्हणून ते निवडून आले होते

माधवराव गायकवाड यांच्या पार्थिव देहावर उद्या सकाळी मनमाड इथं अंत्यसंस्कार करण्यात येणार आहेत

वारकरी संप्रदाय प्रसार प्रचारासंस्था मुक्ती संग्रामात त्यांनी कार्य केलं होतं त्यांच्या पार्थिव देहावर आज दुपारी दोन वाजता येहळेगाव इथं अंत्यसंस्कार होणार आहेत राज्य मार्ग परिवहन महामंडळाच्या नाशिक इंदूर या मार्गावरच्या शिवशाही बसला काल रात्रीच्या सुमारास आडगाव शिवारात आग लागली या आगीत बस पूर्णतः जाळून गेली सुदैवानं बस मधले बारा प्रवासी सुखरूप बाहेर पडले बस मध्ये शॉर्ट सर्किटमुळे ही आग लागल्याचं आमच्या वार्ताहरानं कळवलं आहे